ते आज सेऊल क्वें दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे उ यांच्यांशी द्वीपक्षीय चर्चेनंतर संयुक्त वार्ताहर परिषदेत बोलत होते भारत आणि कोरियात दहशतवादाविरुद्ध परस्पर आणि आतंरराष्ट्रीय सहकार्य आणखी वाढवण्यासाठी कटीबद्ध आहोत असं ते म्हणाले पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मून यांचे त्यांनी आभार मानले संरक्षण तंत्रज्ञान आणि सहउत्पादन करण्याच्या आराखडयासाठी दोन्ही देश राजी झाले आहेत असं त्यांनी सांगितलं भारताच्या संरक्षणविषयक औदयोगिक कॉरिडॉरच्या उभारणीत गुंतवणूक करण्यासाठी कोरियाच्या कंपन्यांना त्यांनी निमंत्रित केलं भारताचं अध्वे ईस्ट धोरण आणि कोरियाचं नवं दक्षिण धोरण यांच्यातल्या सहकार्यानं दोन्ही देशांमधली विशेष सामरिक भागीदारी अधिक दृढ होईल असं ते म्हणाले भारत आणि कोरिया यांनी सहा करारांवर स्वाक्ष या केल्या त्यात स्टार्ट अप क्षेत्रात सहकार्य सीमेपलीकडून तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर गुन्ह्यांना आळा घालणं तसंच प्रसारभारती आणि कोरियाची प्रसारण संस्था केबीएस यांच्यातल्या सहकार्याबाबतचा करारांचा समावेश आहे

आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि जागतिक आर्थिक विकासात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे

मोदी यांचं जीवन आणि त्यांच्या कामगिरीवर एक लघुपटही यावेळी दाखवण्यात आला मोदी यांना सन्मानित करताना पुरस्कार समितीनं म्हटलयं की त्यांनी भारत आणि जगाच्या अर्थव्यवस्थेचा विकास तसंच गरीब आणि श्रीमंत यांच्यातली सामाजिक विषमता कमी करण्यासाठी मोदीनॉमिक्सि सुरु करण्याचं मोलाचं कार्य केलं आहे

आंतरराष्ट्रीय आर्थिक कृति दलानं पुलवामा हल्ल्याचा निषेध केला आहे जध्य ए मोहमद आणि लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनाच्या विरोधात कारवाई करण्यात पाकिस्तान अपयशी ठरल्याचं या दलानं म्हटलं आहे पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात धोरणात्मक पावलं उचलली पाहिजेत असंही या दलानं पत्रकात म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय दहशत वाद्यांना निधी देणा यांवर ही संस्था लक्ष ठेवून असते उत्तर काश्मिरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सोपोरच्या वारपोरा भागात काल रात्रीपासून अतिरेक्यांशी सुरु असलेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाला मात्र त्याची ओळख पटू शकलेली नाही

जमावाकडून होणा या हिंसेच्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी नियुक्त केलेले नोडल अधिकारी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर कश्मीरी विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांची प्रकरणंही हाताळतील असं न्यायालयानं सांगितलं

जम्मू कश्मीर तुरुंगात असलेल्या सात पाकिस्तानी दहशतवाद्यांचं तिर तुरुंगात स्थलांतर करावं अशी मागणी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला केली आहे या याचिकेवर केंद्र आणि दिल्ली सरकारनं मत द्यावं असं न्यायमूर्ती एल

राव आणि एम

शाह यांच्या पीठानं म्हटलं आहे हे पाकिस्तानी दहशतवादी पुलवामा हल्ल्यानंतर स्थानिक कद्यांना भडकवत असल्याचं याचिकेत म्हटलं आहे दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांच्या विरोधात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं भारताला पाठिंबा द्यावा असं आवाहन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे पुलवामा श्वें नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सिंह यांनी निषेध केला असून यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी देश एकत्रितपणे उभा आहे असं सिंह यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली श्वे आज झालेल्या चौथ्या भारत अशियान एक्स्पो आणि शिखर परिषदेला ते संबोधित करत होते दहशतवादाचा निर्धारानं सामना केला जाईल आणि चाळीस जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज सांगितलं रामेश्वर क्रिं बुथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते

राज्याचे पोलीस महासंचालक ओ

सिंग यांनी आज लखनौ श्वे माध्यमांशी बोलताना सांगितलं

पुलवामा ब्रिं झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या घटनेनंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दीर्घकाळ चित्रीकरण करीत होते हा काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी केलेला आरोप धादांत खोटा असल्याचं भाजपानं म्हटलं आहे पक्ष प्रवक्ता संबित पात्रा यांनी नवी दिल्लीत आज वार्ताहरांना सांगितलं की देशातल्या जनतेला असल्या नाटकी आरोपांची चर्चा करण्या तिका वेळ नाही त्या दिवशी सकाळी काही छायाचित्रे जरुर काढण्यात आली मात्र काँग्रेस अध्यक्ष भलतेच आरोप करुन देशाची दिशाभूल करताहेत

गोलाघाट आणि जोरहाट क्वें अनेकांवर उपचार सुरु आहेत काल हालीमारा क्वें ही दुर्घटना घडली असल्याचं गोलाघाट पोलीस अधीक्षक पुष्पराज सिंह यांनी सांगितलं

पोलीस आणि अबकारी विभाग या घटनेची चौकशी करत आहेत

केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर त्यांचे पती दीपक आणि व्हिडिओकॉन समूहाचे व्यवस्थापकीय संचालक वेणुगोपाल धूत यांच्या नावे लुकआऊट नोटीस जारी केली आहे या तिघांविरुद्ध खटला दाखल केल्यानंतर आठवडाभरात ही कारवाई करण्यात आली आहे

मात्र चंदा कोचर यांच्या नावे त्याचे निवेदन नोंदित करण्यासाठी कुठलंही समन्स अद्याप जारी केलेलं नाही असं विभागानं म्हटलं आहे काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांचे पती उद्योगपती रॉबर्ट वड्रा आज मनी लाँडरिंग प्रकरणी पाचव्यांदा सक्तवसुली संचालनालयासमोर हजर झाले या प्रकरणातील अन्य आरोपींचे जबाब आणि कागदपत्रं यांसह वाड्रा यांचाही जबाब नोंदवण्यात येत असल्याचं अधिका यांनी सांगितलं

ऑगस्टा वेस्टलँँड मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटक केलेल्या राजीव सक्सेना याला दिल्लीच्या न्यायालयाने सोमवारपर्यंत अंतरिम जामीन वाढवून दिला आहे अखिल भारतीय वस्कीय विज्ञान संस्थेने दिलेल्या वद्यक्रीय अहवालाची दखल घेऊन विशेष न्यायमूर्ती अरविंद कुमार यांनी ही मुदतवाढ दिली